रिजर्व्ह बँकेनं रेपो दरात पाव टक्क्यानी कपात केली आहे बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

बँकेचे रेपो दर आता सहा टक्के तर रिवर्स रेपो दर पाच पूर्णांक पंचाहत्तर शतांश टक्के राहणार आहे रेपो दरातली ही सलग दुसरी कपात आहे गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या द्वैमासिक आढाव्यातही रेपो दर साडे सहा टक्क्यांवरून सव्वा सहा टक्के करण्यात आला होते करकपातीमुळे गृहकर्जाच्या व्याजदरात कपात होईल असं दास यांनी सांगितलं या आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर सात पूर्णांक दोन दशांश एवढा राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे पहिल्या सहामाहीत हा दर सहा पूर्णांक आठ दशांश ते सात पूर्णांक एक दशांश टक्क्यांच्या दरम्यान राहील तर दसऱ्या सहामाहीत हा दर सात पूर्णांक तीन दशांश ते सात पूर्णांक चार दशांश टक्क्यांपर्यंत असेल असा अंदाज आहे

न्यायमूर्ती एस ए बोबडे यांच्या पीठानं हे निर्देश दिले काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांनी दाखल केलेल्या या याचिकेत मुंबई उच्च न्यायालय तसंच इंदूर उच्च न्यायालयानं या चित्रपटाच्या प्रदर्शनात हस्तक्षेप करण्यास नकार दिला असल्याचं म्हटलं आहे या संदर्भात निवडणूक आयोग निर्णय घेईल असं मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या निर्णयात म्हटल्याचं पीटीआयचं व्रत्त आहे या चित्रपटाचं उद्या पाच एप्रिलला होणारं प्रदर्शन काही दिवस पुढे ढकललं जाण्याची शक्यता याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी वर्तवली आहे भाजपं अध्यक्ष अमित शहा यांच्या आज आंध्र प्रदेशात नरसरावपेट आणि विशाखापट्टणमं इथं निवडणूक प्रचार सभा होणार आहेत काँग्रेसचे अध्यक्ष राहल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून नागपूर इथं ते निवडणूक प्रचार सभा घेणार आहेत दरम्यान राहुल गांधी यांनी आज केरळमधल्या वायनाड मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यावेळी उपस्थित होत्या अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी रोड शो द्वारे मतदारांशी संपर्क साधला राज्यात पालघर मतदार संघातून शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज दाखल केला भाजप नेते विनोद तावडे शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यावेळी उपस्थित होते राज्यात तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारी तीन वाजता संपत आहे दाखल झालेल्या अर्जांची उद्या छाननी होईल तर सोमवारी आठ तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत

यवतमाळ लोकसभा मतदार संघात दिग्रस इथं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण पवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत आंबेडकर बोलत होते निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाचे हस्तक म्हणून काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

दपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत शेतीची कामं करू नयेत विजा चमकत असताना उघड्यावर जाऊ नये झाडं विजेचे खांब किंवा पाण्याच्या स्रोताजवळ जनावरं बांधू नयेत असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे

नांदेड लोकसभा मतदार संघातल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवरची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतनच्या माहिती आणि तंत्रज्ञान इमारतीत होणार आहे